या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस होता विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यात काल झालेल्या बैठकीत प्रवेशाची मुदत एक आठवड्यानं वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना यंदा मराठा आरक्षण लागू करता येणार नसल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे

सध्या निवडणूक आचारसंहितेमुळं कोणताही निर्णय घेण्यात अडचण येत आहे मात्र याबाबत जाणकारांची मते जाणून घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण आणि काळा पैसा वैध केल्या प्रकरणी बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर काल दिछीत सक्तवसूली संचालनालय ईडी समोर हजर झाल्या कोचर यांची यापूर्वी मुंबई कार्यालयात चौकशी झालेली आहे या वर्षी एक मार्च रोजी ईडीनं कोचर आणि व्हिडीओकॉन समुहाच्या कार्यालयांवर छापे घातले होते त्यामध्ये कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेकड्रन व्हिडीओकॉन कंपनीला मंजूर केलेल्या एक हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपयांचं कर्ज प्रक्रियेत अनेक अनियमितता असल्याचं निदर्शनास आलं होतं त्यानंतर कोचर त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केलेली आहे

चारा छावण्या टँकर नळ पाणी प्रवठा योजनांची द्रुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसंच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटसअप क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी तिन्ही जिल्हा प्रशासनाला दिले आहेत

ते काल बीड इथं दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते

या दौऱ्यात पवार यांनी आष्टी तालुक्यातल्या खडकत पाटोदा तालुक्यातल्या सौताडा बीड तालुक्यातल्या नवगण राजुरी इथल्या चारा छावण्यांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला

गेल्या पाच वर्षात सर्वाधिक मन्ष्यदिन निर्मितीचं लक्ष्य राज्यानं पूर्ण केलं आहे संपूर्ण राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरु असून ग्रामीण भागात स्थायी स्वरुपाची मालमत्ता निर्माण करण्यासोबतच रोजगारासाठी स्थलांतराची वेळ नागरिकांवर येऊ नये हा मुख्य उद्देश या योजनेच्या अंमलबजावणीमागे आहे

पी एस मदान यांच्या स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या जागेवर मेहता यांची नियुक्ती करण्यात आली विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या क्शलतेनं सांभाळणारे अधिकारी म्हणून मेहता यांची ओळख आहे

यापूर्वी मोर्चा काढून पाणी सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती

मात्र या मागणीकडे शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती अन्नदाता संघटनेचे प्रमुख जयाजी सूर्यवंशी यांनी दिली सरकार शहरातल्या नागरिकांचा आणि मद्य बनवणाऱ्या कंपन्याचा विचार करत असून ग्रामीण भागातल्या नागरिकांचा विचार केला जात नसल्याचा आरोपही सूर्यवंशी यांनी यावेळी केला मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही सूर्यवंशी यांनी यावेळी दिला दरम्यान जायकवाडी धरण क्षेत्रात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

तालुक्यात केवळ एकच चारा छावणी असून त्यातही सुविधांचा अभाव असल्याचं ते म्हणाले तहसीलदार आणि मुख्याधिकारी टंचाईबाबत गंभीर नसून वेळेवर दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही चव्हाण यांनी यावेळी दिला राज्यातल्या दुष्काळासंदर्भात शासन गंभीर नसून प्रशासनानं आचारसंहितेच्या नावाखाली कामच्कारपणा केल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे ते काल अहमदनगर जिल्ह्यातल्या चारा छावण्यांना भेटी दिल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते प्रदेश काँप्रेस समितीनं दुष्काळासंदर्भात थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी दिली आहे चारा छावण्या या सेवार्थ चालवल्या जातात त्यातून पैसे कमवण्याचा उद्देश नसून छावण्यांवर आयकर लावणं निषेधार्ह असल्याचं ते यावेळी म्हणाले

तासभर सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती नगरपालिकेचे पाणीप्रवठा सभापती यांनी दोन दिवसांत पाणीप्रवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे जनावारांना चारा छावण्या नाहीत पीक विमा त्वरीत मिळावा यासाठी आंदोलन छेडल्याचं शेतकरी कामगार पक्षाचे नेते महेश गुजर यांनी सांगितलं

हा तालुका जिल्ह्यातला सर्वाधिक टंचाई ग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेतून या नदीचं प्नरूज्जीवन करण्यात येत असून या कामासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगनं एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी उभारला आहे

हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी करणारं एक निवेदनही संघटनेच्या वतीनं पोलिस निरीक्षकांना यावेळी देण्यात आलं

ही छावणी पशुपालकांना दिलासा देणारी ठरत आहे

आकाश प्रकाश वाघमारे आणि गौरव प्रभू वाघमारे अशी मृतांची नावे आहेत दोघेही राजूर इथल्या मोरेश्वर महाविद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होते

तसंच विशाखापटनम् ते नांदेड एक्स्प्रेस आज आणि उद्या विशाखापटनम इथून तिच्या निर्धारित वेळे पेक्षा तीन तास उशिरानं सुटणार आहे नांदेड ते मेदचल प्रवासी गाडी कामारेद्दी ते मेदचल दरम्यान धावेल असं रेल्वेच्या सूत्रांनी कळवलं आहे

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत येमली मंगुठा रस्त्याचे काम सुरु असून तिथं असलेली वाहनं पाण्याचा टँकर रोड रोलर दोन सिमेंट काँक्रिट मिक्सर मशीन आणि इतर साहित्य नक्षलवाद्यानी जाळलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वंचित बहजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी काल प्रसार माध्यमांना ही माहिती दिली